पंतप्रधान आकाशवाणीवरुन उद्या करणार मन की बात पंतप्रधान ऑक्सिजन बैठक देशातली ऑक्सिजनची गरजउपलब्धता आणि उपाययोजना याबाबत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक बैठक घेतली देशातलं ऑक्सिजनचं उत्पादन आणि वाढती गरज भागवण्यासाठी करायच्या उपाययोजनांबाबत या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला रुग्णांना लागणाऱ्या ऑक्सिजनचा प्रवठा कमी पडू नये यासाठी आवश्यक सर्व प्रयत्न करण्याचं आवाहन त्यांनी संबंधितांना केलं केंद्र सरकारनं वैद्यकीय वापरासाठी आयात करण्यात येणाऱ्या ऑक्सिजनवरील सीमाशुल्क आणि इतर अधिभार पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेतला आहे त्याचबरोबर ऑक्सिजनच्या वैद्यकीय वापरासाठी उपयोगात येणारी आणि प्रकल्पांमध्ये लागणाऱ्या उपकरणांसाठीही ही सवलत आहे आयात कोविड लसी वरील आयात शुल्क तीन महिन्यांसाठी माफ करण्यात आले आहे

लस आणि जीवरक्षक औषधं तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल तयार लस आणि औषधं उपकरणं सीमाशुल्क किंवा इतर औपचारिकता पूर्ण करण्यासाठी अडवू नयेतअश्या सूचना दिल्या गेल्या आहेत ऑक्सिजन आणि संबंधित सर्व बाबींवरील समस्या सोडवण्यासाठी सीमाशुल्क आणि महसूल विभागानं गौरव मसालदान यांची नियुक्ती केली आहे राजनाथ सिंह कोविड संरक्षण मंत्रालयानं संरक्षण विभागाचे सार्वजनिक भागीदारीतले सर्व उपक्रम आणि दारूगोळा कारखान्यांमधील आरोग्य केंद्र यांच्यामधील आरोग्य सुविधा नागरिकांना स्थानिक पातळीवर कोविड साठी देण्याच्या सूचना दिल्या आहेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज तीनही संरक्षण दलं यासाठी करत असलेल्या किंवा करू शकतील अश्या उपाययोजनांचा आढावा घेतला संरक्षण दल नागरिकांच्या मदतीसाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यासाठी सज्ज आहेत अशी ग्वाही सिंह यांनी दिली दिल्लीतल्या डीआरडीओच्या रुग्णालयात खाटांची संख्या अडीचशे वरून पाचशे वर नेली जात आहेतसंच गुजरात मध्ये एक हजार खाटांच्या क्षमतेचं रुग्णालय तयार केलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं लखनौमध्येही एक कोविड रुग्णालय येत्या काही दिवसांत सुरू होत असल्याचंही सिंह म्हणाले

खाजगी रुग्णालयं आेद्योगिक आस्थापनांची आरोग्य केंद्रं यांच्या सहकार्यांनं लसीकरण केंद्रं उभारण्याचा सल्ला केंद्रानं दिला आहे यासाठीची नोंदणी प्रक्रिया तातडीनं पूर्ण करण्यास सांगण्यात आलं आहे आरोग्य सचिव राजेश भूषण आणि तंत्रज्ञान विभागातील अधिकारी डॉक्टर आर एस शर्मा यांनी घेतलेल्या उच्चपदस्थांच्या बैठकीत या सूचना देण्यात आल्या

संपूर्ण देशभरासाठी स्वामित्व योजनेचा आरंभ करताना ते बोलत होते

ऐकूया याबाबत सविस्तर वृत्तांत स्क्रिप्ट स्वामित्व म्हणजेच ग्रमीण मागांमध्ये सुधारित तंब्हानाद्वारे ग्वांचं सर्वेसण आणि नकाशा तयार करण्याची योजना पंतप्रधानांनी गेल्या वर्षी महाराष्ट्रासह सहा राज्य आणि पंजाब आणि राज निवडक खेऱ्यांसाठी सुरु केली होती

यामध्ये दोनदयाल उचार्याय पंचावत सशकीकरण प्रस्कार नानाजी देशमुख राष्ट्रीय गोंख ड्राम समा परस्कार आणि याम पंचायत विकास योजना परस्कारासह विविध शेजीतील प्रस्काराचा समावेश होता

विकलत काम अधिक पास्टर्हाकतोन होण्यासाठी ई आम स्वराज योजनेता घालना देण्यात आली असं नमूद करून पंतप्रधानांनी मूजलस्वच्छताकुमी शिक्षणासाठी स्थानिक मोहिमा सरु करण्याचं पंचायतींना आवाहन केलं पंचायत राज्य दिवस हा ग्रामीण भारताच्या नवनिर्मितीचे ठराव पन्हा करण्यासाठी एक महत्वाया प्रसंग आहे स्वामित्व यो प्रमाणात लाभदायक उरेल असं सांगताना मोदी म्हणाले की जमिनीच्या प्रत्यक्ष केबाया नकारा बनवण्यासाठी डोन तंब्ञान प्रथमय वापरण्यात आलं आहे

कोविजय्या विरोधात गेल्या वर्षी योप्य काळजी घेष्यात स मारतानं दाखविलेल्या खबस्टारीय कोतुक करताना पंतप्रधान म्हणाले की त्यामुळे देसाला कमी कालावधीत या साधीतून बाहेर येण्यास मदत झाली

सर्व पंचायतींनी औषधासोबतच शिस्तही पाळण्याचं मंत्राचं पालन केल्यास ग्रमीण भास्त कोरोनाच्या दुसऱ्या लाटेताही परतपून लावेल असा विधास पंतप्रधानांनी व्यक्त केला आकशवाणीच्या बातम्यांसाठी नवी दिल्लीहून आनंद घटुवेंट यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे मन की बात पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात या आकाशवाणीवरील मासिक कार्यक्रमाद्वारे उद्या देशवासीयांशी संवाद साधणार आहेत

आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यायुट्यूब आणि न्यूज ऑन एआयआर ह्या एप वरून या कार्यक्रमाचं थेट प्रसारण करण्यात येईल पंतप्रधानांच्या भाषणाचा स्थानिक भाषेतील अनुवाद लगेचच प्रसारित केला जाईल

मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र यांच्या सह निवडणूक अधिकारी आणि पश्चिम बंगालचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक बैठकीला उपस्थित होते प्रचार आणि मतदानाच्या दरम्यान कोविड संबधी सर्व नियमांचं काटेकोर पालन करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या

जल जीवन अभियानाचा पुढचा टप्पा राबवण्याचा आराखडा राजस्थान सरकारनं सादर केला आहे

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रमणा यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली

रमणा यांनी याआधी आंध्र प्रदेश आणि दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून काम पाहिलं आहे

ही आणीबाणी कमी कालावधीसाठी असली तरी या दरम्यान निर्बंध कडक असतील अशी माहिती जपानचे पंतप्रधान योशिहीदे सुगा यांनी दिली आहे

या दोन्ही संस्थांनी मार्गदर्शक सूचनांचा भंग केल्यानं त्यांच्यावर हे निर्बंध टाकण्यात आल्याचं रिझर्व बँकेनं काल जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे या दोन्ही संस्थांच्या सध्याच्या ग्राहकांवर या निर्बंधांचा कोणताही परिणाम होणार नसल्याचंही रिझर्व बँकेनं स्पष्ट केलं आहे

एक तृतीयांश देशांमध्ये पुरवठा साखळी कमजोर असल्यानं औषधं वैद्यकीय उपकरणंपीपीई कीट यांची कमतरता भासत आहे सर्वेक्षण केलेल्या निम्म्याहून अधिक देशांमध्येरुग्णालयात उपचारांसाठी नागरिकच फारसे उत्साही नसल्याचं दिसून आलं आहे

भारत आणि अमेरिका या जहाजाच्या शोधमोहिमेत सहभागी झाली होती मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही